या सणांचा उत्सव म्हणजे देशातल्या लाखो शेतकऱ्यांच्या अपार कष्टाचा सन्मान आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे

ते काल मुंबईत औद्योगिक संघटनांच्या एका कार्यक्रमात बोलत होते राज्य चौथ्या औद्योगिक क्रांतीकडे वाटचाल करत असून कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या पथदर्शी प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं शेतीशी तंत्रज्ञानाची सांगड घालण्याच्या या प्रयत्नामुळे उत्पादन खर्चात कपात होऊन शेतीतून मिळणारं उत्पन्न शाश्वत असेल असं मुख्यमंत्री म्हणाले

सर्व समावेशक उद्योग धोरण सुलभ डिजिटल व्यवहार आणि अनुकुल वातावरणामुळे देश विदेशातल्या उद्योजकांनी महाराष्ट्राला पसंती दर्शवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

यवतमाळ इथल्या ब्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी काल ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर संमेलनाच्या अध्यक्षा डॉ अरुणा ढेरे मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख केंद्रीय मंत्री हंसराज अहीर उद्घाटक वैशाली सुधाकर येडे साहित्य महामंडळ उपाध्यक्ष विद्या देवधर स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते

सरकारनं यासंदर्भात आवश्यक कृती करण्याचं आवाहन याबाबतच्या ठरावामध्ये करण्यात आलं आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पंतप्रधानांकडे शिष्टमंडळ नेणं मराठी विद्यापीठ तसंच अनुवाद अकादमी स्थापन करणं आदी ठरावांसह बेळगाव कारवार सीमावर्ती भागाच्या सनदशीर लढ्याकडेही सरकारचं लक्ष वेधण्यात आलं सरकारनं शेतमाल खरेदी करावा शेतमालाला हमी भाव द्यावा समाजातल्या झुंडशाही प्रवृत्तींचा बंदोबस्त करावा असे अन्य ठरावही या संमेलनात संमत करण्यात आले

ते काल कोल्हाप्ररात वार्ताहरांशी बोलत होते

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या आरक्षणाच्या ढाच्यात बदल करण्याचा अधिकार कोणालाही नाही याबाबत अनेक घटना तज्ज्ञांची मते अशीच आहेत त्यामुळे हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकण्याची शक्यता कमी वाटते असं ते म्हणाले

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

यानिमित्त औरंगाबादसह सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

नामांतर लढ्यातल्या हतात्म्यांना अभिवादनासह विविध पक्षाच्या जाहीर सभा या परिसरात होणार आहेत

काल आदितीनं दोन सुवर्णपदकांसह चार पदकं आणि अरीक डे नं एक सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवलं पश्चिम बंगालचा नेमबाज अभिनव शॉ यानं काल दहा मीटर एअर रायफल मिश्र संघांच्या स्पर्धेत मेहली घोषच्या साथीनं सुवर्ण पदक जिंकलं त्यामुळे तो या स्पर्धेत सुवर्णपदक जिकंणारा सर्वात लहान खेळाडू ठरला आहे

काल हिंगोली इथं जिल्हा कोषागार कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते

नगर परिषद इमारत नाट्यगृह शेतकरी भवन तसंच शिवाजीराव देशमुख सभागृहाची पायाभरणीही मुनगंटीवार यांच्या हस्ते काल करण्यात आली

केंद्र आणि राज्य शासनाकडून बचत गटांसाठी मोठ्या प्रमाणावर योजना राबवल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं

परभणी इथं काल या स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचं भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते

याप्रक्ररणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे

शीख धर्मियांचे दहावे गुरू गोविंदसिंहजी यांची जयंती काल नांदेड इथं सचखंड ग्रूद्वाऱ्यात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली